जम्मू काश्मीरमधल्या लेह इथं आज विमानतळाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते लेह आणि कारगिल मध्ये क्रस्टर विद्यापीठाची सुरुवातही पंतप्रधानांनी यावेळी केली जम्मू काश्मीरमधल्या अनेक विकास कामांचा श्भारंभही आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

रेल्वे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासनाकड्रन सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं पंतप्रधानांनी द्विटरवर म्हटलं आहे बिहार सरकारनं अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत रेल्वे विभागानं अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये गंभीर जखमींना एक लाख आणि किरकोळ जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर केल्याची माहिती गोयल यांनी ट्विटरवरुन दिली

आगामी निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना मागवण्याच्या मोहिमेला भारतीय जनता पक्षानं आज सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते देशात सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी यापूर्वी कधीच प्रयत्न झाले नसल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यावेळी म्हणाले

नागपूर इथं काल स्मार्ट सिटी प्रकल्पाचा श्रभारंभ केल्यानंतर ते बोलत होते या प्रकल्पात जमीन किंवा घर जाणाऱ्या कुठल्याही नागरिकास बेघर केलं जाणार नसून प्रत्येकाला जमिनीचा योग्य मोबदला मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली संपूर्ण राज्यात अर्बन महानेट प्रकल्प सुरु करण्यात येणार असून यात सर्व शासकीय कार्यालयं जिल्हा परिषद शाळा महाविद्यालयं यांना इंटरनेटनं जोडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

जळगाव इथं काल ते शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत बोलत होते

म्घलांच्या काळानंतर इथे स्थापन झालेल्या आसफजाही राजवटीने या परिसरात उभारलेल्या बारादरी हत्ती हौद मुहाफिझ खाना गुलशन महल दमडी महल आणि नहरींची माहिती इतिहास तज्ज्ञ डॉ दूलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी उपस्थितांना दिली यावेळी इतिहास प्रेमी विद्यार्थी संशोधक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते